अनेक बँकांच्या शाखा नाणी स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर रिझर्व बँकेनं ही सूचना केली आहे

बॅकेला फसवल्याच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे आपल्याला आणि सहका यांना लाभ मिळावा या हेतूनं उत्पादनासाठी बँकेकडून घेतलेली कर्जाची रक्कम वेर कामासाठी वापरल्याचा आरोप या सर्वावर आहे

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निट्रे आणि त्यांचे पुत्र विजय निट्रे यांना नगर पालिकेच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे

श्रीकांत यांनी याबाबतचे आदेश जारी केले

याबाबतीत पर्यायी यंत्रणेकडे दाद मागावी असे निर्देश खंडपीठानं दिले होते यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पध्दती रद्द करून जिल्हा निवड समितीकडून ऑफलाईन पध्दतीनं परीक्षा धेण्यात यावी पोलिस उपनिरिक्षक परिक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी पोलिस भरतीचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावं आदी मागण्यांचं निवेदन विद्यार्थी कृती समितीतर्फे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं